या प्रकरणी उच्चस्तरीय चौकशीचे आदेश राज्यसरकारनं दिले आहेत मदतकार्य जलदगतीनं करण्याच्या सूचना महानगरपालिकेला दिल्या असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांनी बातमीदारांना सांगितलं या दूर्घटनेप्रकरणी दोषी आढळणा यांना कठोर शासन केलं जाईल असं ते म्हणाले या दूर्घटनेत मृत्यूमुखी पडलेल्यांच्या कूट्बाना प्रत्येकी पाच लाख रुपयांची मदत राज्यसरकारनं जाहीर केली आहे

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी या दुर्घटनेबद्दल द्ःख व्यक्त केलं आहे अवैध पद्धतीनं मिळवलेले गोपनीय दस्तऐवज सुनावणीयोग्य का मानावेत असं सर्वोच्च न्यायालयानं विचारलं आहे राफेल विमान खरेदी संदर्भात सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयावर दाखल फेरविचार याचिकांसंदर्भात न्यायालयानं याचिकाकर्त्यांना हा प्रश्र विचारला याचिकाकर्त्यांनी राफेल संदर्भातली कागदपत्रं संरक्षण मंत्रालयातून अवैध पद्धतीनं मिळवली ही कागदपत्रं राष्ट्रीय सुरक्षेशी संबंधित असल्यानं ती जाहीर करता येणार नसल्याचं केंद्र सरकारनं आपल्या प्रतिज्ञापत्रात म्हटलं आहे न्यायालयानं या प्रकरणात सरकारच्या या आक्षेपांवर आधी निर्णय घेणार असल्याचं म्हटलं आहे नागरिकांसाठी चांगले रस्ते तयार करणं हे स्थानिक स्वराज्य संस्थांचं प्राथमिक कर्तव्य असल्याचं मुंबई उच्च न्यायालयानं म्हटलं आहे मुंबईत रस्त्यांवरच्या खड्ड्यांमुळे वाढत्या अपघाती मृत्यूंसंदर्भात दाखल अनेका याचिकांवर काल सुनावणीदरम्यान न्यायालयानं रस्त्यांच्या दुरवस्थेकडे बृहन्मुंबई महापालिका करत असलेल्या दुर्लक्षाबद्दल नाराजी व्यक्त केली रस्त्यांच्या या दुरवस्थेला स्थानिक नागरिकांची कमालीची सहनशीलता जबाबदार असल्याचं सांगतानाच याप्रश्री संबंधित अधिकारी अत्यंत असंवेदनशील असल्याचं मतही न्यायालयानं नोंदवलं स्वित्झर्लंडमधे सुरू असलेल्या स्विस खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत शुभंकर डे रिया मुखर्जी बी साई प्रणित यांच्यासह नऊ भारतीय खेळाडूनी उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला आहे दरम्यान चायना मास्टर्स बॅडमिंटन स्पर्धेत भारताच्या लक्ष्य सेननं पुरुष क्रिरीच्या उपान्त्य फेरीत धडक मारली आहे

उपान्त्य फेरीत त्याची लढत चीनच्या झोऊ झेकीशी होणार आहे